लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली चर्चेला सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाचे सदस्य भ्वनेश्वर कालिता यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध नोंदवला तसंच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद व्यक्त करत अनेक सूचना मांडल्या राज्यसभेत शून्यकाळ संपताच आम आदमी पक्षाच्या तीन सदस्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली दरम्यान मोबाइल फोनचा वापर करून सभागृहातलं कामकाज रेकॉर्ड करू नये असं आवाहन सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सर्व सदस्यांना केल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु करण्याबाबत विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून सहमती झाली असताना देखील विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात गदारोळ करत असल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नाराजी व्यक्त करत हा राष्ट्रपतींचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं लोकसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं मात्र तरीही प्रत्येक वेळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्यानं कामकाज तहकूब करण्यात आल

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह संदेश आणि असे संदेश देणाऱ्या खात्यांवर बंदी आणणायचे आदेश द्विटरला दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी द्विटरनं केली नसल्याच आढळल्यान सरकारन द्विटरला नोटीस बजावली आहे द्विटरला सरकारी आदेशांचं पालन करणं अनिवार्य असून ट्विटर न्यायालयाची भूमिका बजावू शकत नाही असंही सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे

या हिंसाचाराची केंद्र सरकार चौकशी करत असल्याची खात्री असल्यानं सर्वोच्च न्यायालय मध्यस्थी करणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

यावेळी दिल्लीच्या सीमेवर तसंच दिल्लीत मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलकांकडून हिंसाचार करण्यात आला होता याची चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या

मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते

परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांसाठी अॅनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मार्ग विद्यापीठाने खुले ठेवलेले आहे

पूढच्या आठ दहा दिवसामध्ये नक्की ऑफलाईन ची प्रेझेंटी किती असावी ऑनलाईनची प्रेझेंटी किती असावी यासंदर्भातील निर्देश देखील आम्ही विद्यापीठाशी चर्चा करुन संबधित महाविद्यालयाला देऊ

कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयं जरी बंद असली तरी ऑनलाईन डिजिटल ऑफलाईन आदी पद्धतींनी बहतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू असल्याचं ते म्हणाले सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा असंही मुंडे म्हणाले

विशेषतः गरोदर महिलांना रुग्णालयातून त्यांच्या घरी सुरक्षित सोडण्यासाठी ही सुविधा असणार आहे प्रत्येक जिल्ह्यात दोन रुग्णालयं सुरू केली जाणार आहेत मुंबईतही अशा फिरत्या रुग्णालयात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं

विधानपरिषदेचे सदस्य म्हणून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे

शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलतांना अभ्यंकर यांनी पंडित भीमसेन जोशी यांनी संतवाणीव्दारे संपूर्ण जगाला ब्रह्मानंद दिल्याचं सांगितलं याचं कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे प्त्र श्रीनिवास आणि विराज जोशी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण केलं दरम्यान आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं येत्या सहा आणि सात फेब्रुवारीला अभिवादन या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसीय कार्यक्रमात संगीताच्या मैफली तसचं पंडीत भिमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार असल्याचं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं दरम्यान भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

त्यामुळे भाविकांनी पंढरपूरला येऊ नये असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे

त्यानिमित्त काल विभागीय आयुक्त सुनील केंद्रीकर यांनी गरवारे क्रीडा संकुल इथल्या जलकुंभाची प्रोझोन मॉल ते कलाग्रामपर्यंत सुरू असलेल्या रस्ते कामांची तसचं चिकलठाणा इथल्या क्रीडा संक्ल कामांची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय उपस्थित होते

ती अत्यंत सुरक्षित आहे साधारण लसीप्रमाणे मला थोडाफार त्रास झालेला आहे तरी माझे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नम्र विनंती आहे की आपण ही कोविड लस घ्यावी

यावेळी परिवहन विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

चालक सय्यद तौसिफ सय्यद लाल आणि जाफर पठाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करत पोलीसांनी टिप्परसह पाच लाख चार हजारांचा ऐवज जप्त केला आहे

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत मुंबईत विभागवार झालेल्या चर्चेत चव्हाण यांनी मराठवाड्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधलं

परमानंद हंसराज ठक्कर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे मुंबईतील एकाच जागेची बनावट कागदपत्र तयार करून बांधकाम व्यावसायिकांकडे पंचवीस कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन सह परमानंद ठक्कर आणि इतर चार जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे

या मागण्यांचं निवेदन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार आयूर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत ते बोलत होते कार्यकर्त्यांनी राज्यात चळवळ मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा शहरात दाखल होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल सांगितलं कंदरच्या केळीचा ब्रँड विकसित झाला असून तो प्रसिध्द व्हावा तसच उत्पादकता वाढावी उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित करुन आराखडा तयार केला जाणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले